या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक व्यावसायिक भवितव्य धोक्यात घालणं योग्य नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्या

याबाबत काल अधिसूचना जारी करण्यात आली नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मन्ष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय करण्याची शिफारस करण्यात आली होती याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती

शास्त्रीय संगीतासोबतच उपशास्त्रीय प्रकारात हवेली संगीत गायन शैली जसराज यांनी लोकप्रिय केली काही हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतं गायली होती जसराज यांच्या या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण या नागरी सन्मानांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार भीमसेन जोशी पुरस्कार गंगुबाई हनगल जीवनगौरव पु

देशपांडे जीवन गौरव दीनानाथ मंगेशकर प्रस्कार तसंच महाराष्ट्र गौरव प्रस्कारासह अनेक प्रस्कारांनी गौरवण्यात आलं होतं

डोंबिवली फास्ट फुगे लय भारी या मराठी चित्रपटांसह द्रश्यम रॉकी हँडसम मुंबई मेरी जान मदारी आदी हिंदी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथं एआयजी रुग्णालयात यकृताच्या विकारावर उपचार सुरू होते काल दुपारी पीटीआयनं कामत यांच्या निधनाचं वृत्त दिल्यानंतर थोड्या वेळानं ते मागे घेतल्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता मात्र सायंकाळी रुग्णालय प्रशासनानं कामत यांचं निधन झाल्याची माहिती दिली

सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे मुंबई शहरासह उपनगरांमध्ये काल दिवसभर पाऊस सुरु होता ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला पालघर जिल्ह्यातले धामणी आणि कवडास धरणं पूर्ण भरल्यानं त्यातून पाणी विसर्ग सुरु होता रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीला पूर आला आहे सिंधुद्र्ग जिल्ह्यात संध्याकाळी चार वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला जिल्ह्यातला पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

या नदीवरच्या रोहणवाडी पुलावर दुचाकीवरून जाणारे दोन युवक पुराच्या तडाख्यात सापडले त्यापैकी एकजण कसाबसा नदीकाठावर पोहचला तर दुसऱ्याला अन्य दोन युवकांनी नदीत उतरुन वाचवलं जाफराबाद तालुक्यातून वाहणाऱ्या धामणा नदीलाही मोठा पूर आला आहे

नदीकाठच्या शेतांमध्ये प्राचं पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे जाफराबाद चिखली मार्गावरील वाहतूक दुपारी ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

वडगाव इथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं कालपासून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे

गुलाब खिल्लारे हे रविवारी सायंकाळी शेतातून गुरे चारुन घरी येत असताना ओढ्याला आलेल्या पुराच्या प्रवाहात वाहून गेले होते काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ओढ्यातल्या गवतात त्यांचा मृतदेह आढळून आला

यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे

यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे

यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे

कोल्हाप्रमध्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर सांगलीत कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे

या पार्श्वभूमीवर पवार यांचीही कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली असून त्यांना संसर्ग झालेला नसल्याचं या चाचणी अहवालातून स्पष्ट झालं आहे पवार यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यात कराड इथं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली होती बाळासाहेब पाटील यांना कोविड बाधा झाल्याचं गेल्या श्क्रवारी स्पष्ट झालं आहे

याबरोबरच राज्यातल्या एकूण बाधित रुग्णांच्या संख्येनं सहा लाखाचा आकडा पार केला

लातूर जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर यापूर्वी झालेल्या सहा म्रत्यूंची काल नोंद घेण्यात आली

हिंगोली जिल्ह्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला तर अॅन्टीजन चाचणीत नऊ जण बाधित आढळले

शहरी आणि ग्रामीण भागात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास तसंच मंदिराच्या ठिकाणी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

त्यामुळे दर शुक्रवारी आणि सोमवारी बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कमी रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

देशमुख यांनी काल लातूर इथं महावितरण कंपनी अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातल्या वीज व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यातल्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेतही काल पालकमंत्री देशमुख यांनी आढावा बैठक घेतली यावेळी जिल्ह्यातल्या सात बसस्थानकांची बांधकामं त्वरीत पूर्ण करावीत बांधकामाचा दर्जा राखावा आणि शिवाजी चौकातील बस डेपोचा परिसर विकसित करण्याबाबत प्रस्ताव तातडीनं सादर करावा असे निर्देश दिले

यासंबधी काल एक आदेश जारी करण्यात आला सर्व हॉटेल्स तसंच लॉजवर वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांसाठी आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेवून स्वतःच्या उपहारग्रहात खाद्यपदार्थ बनवून देण्याकरता ही परवानगी असेल असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे औरंगाबादचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांनी काल पदभार स्वीकारला

कोरोना विषाणूचा प्रसार रोखणं आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढविण्यावर आपला प्रमुख भर असणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता पदव्युत्तर दंत आयुर्वेदिक युनानी समचिकित्सा नर्सिंग भौतिकोपचार व्यवसायोपचार भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयात मराठा समाजाची बाजू सक्षमपणे मांडली जात नाही तसचं वकील आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी यावेळी केला

या आंदोलनात जिल्ह्यातल्या सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या शासनानं तात्काळ मंजूर कराव्यात अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव केशव कानपुडे यांनी यावेळी केली

सहाय्यक निबंधक पी

राठोड यांच्या तक्रारीवरून खटिंग यांची गोपीनिय चौकशी करण्यात आली होती तसेच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती